सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण समितीचे सदस्य एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात अनिल परब दिलीप वळसे पाटील राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंग थोरात उपस्थित होते या बैठकीत अंतरिम आदेश रद्द करता येईलका तसंच त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करता यईल का आणि अध्यादेश काढता येईल का याविषयी चर्चा झाली यासंदर्भात राज्य सरकार सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांचा विचार करेल विरोधी पक्ष नेत्यांचीही याविषयीची मते जाणून घेतली जातील असं त्यांनी सांगितलं सरकार या प्रश्री सुरुवातीपासून प्रामाणिक असून राजकारणासाठी मराठा समाजाला भडकवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत असं ते म्हणाले दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या आज मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आजच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या उपसमितीच्या संयुक्त बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता याशिवाय येत्या रविवारी जिल्हास्तरीय बैठकांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांचे मत जाणून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे या बैठकीला महेश राणे संजय लाखे पाटील यांच्यासह इतर समन्वयक उपस्थित होते मराठा आरक्षण मुद्यावरुन आज परभणी इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली विद्यमान सरकारनं मराठा आरक्षणासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत असा आरोप करत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांनी याप्रश्री पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला सोलापूर इथं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी आज टायर जाळून आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली याला सर्वस्वी आघाडी सरकार जबाबदार आहे असं सांगत कोल्हापूर भाजपच्या वतीनं आज शहरात निषेध आंदोलन करण्यात आलं जालना इथं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण कायम करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन केलं जाफराबाद इथंही याच मागणीसाठी तहसीलदार सतीश सोनी यांना सकल मराठा समाजाच्यावतीनं निवेदन सादर करण्यात आलं दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा संघटनांच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे सर्वोच्च न्यायालयाचाअंतीम आदेश होईपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याची मागणी करत योग्य कारवाई न झाल्यास समाजाच्या हिताची भूमिका घेऊन त्याच्या पाठीशी ठाम राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा इथं दिली याच दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा आरक्षण प्रश्री रस्त्यावर उत्तरण्याची भूमिका आज जाहीर केली

एल एल

पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदीया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा यांच्या नेतृत्वातील सहा सदस्यीय पथकानं आज नागपुर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली पूरपरिस्थीतीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतनिधीशिवाय शासनाच्या अन्य नियमीत योजनांचा लाभ देण्याची सूचना आज केंद्रीय पथकानं यावेळी केली

भंडारा गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या पुरग्रस्त भागाची पाहणी उद्या करणार आहे तुळजापूर मंदिर ट्रस्टच्या उपलब्ध निधीतून उस्मानाबाद जिल्हा नागरी रुग्णालयात कायम स्वरूपी ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा उभारण्याची मागणी खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तसंच मंदिर ट्रस्टला पत्र पाठवून यासाठी तातडीनं बैठक बोलावण्याची मागणीही केली आहे

गेल्या दोन दिवसापासून जालना बुलडाणा जिल्ह्यातल्या या कामाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून ते आढावा घेत आहेत

साईबाबा संस्थानंच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशावर आज भाजपा खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थानचा कारभार पाहणाऱ्या त्रीसदसीय समितीच्या विरोधात घंटानाद आणि महाआरती आंदोलन करण्यात आलं ही समिती कामगारांचे विवीध प्रश्न सोडवत नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं

पंढरपूरच्या विड्डल रुक्मिणी मंदिराचं मजबुतीकरण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला विकास आराखडा बनवण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे

कुठे तडे गेले आहेत पावसाचं पाणी कुठे झिरपतं आहे हे पाहून कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे याची नेमकी माहिती या आराखड्यामुळं मिळणार आहे हा आराखडा बनवण्याचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होतं

कोविडच्या साथीनंतरही दुरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयांच कामकाज सुरूच ठेवण्यात याव अशी शिफारस न्याय आणि विधी विषयक संसदेच्या स्थायी समितीन केली आहे या समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते भूपेंदर यादव यांनी या शिफारसींचा अहवाल राज्य सभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांना सादर केला दूर दृश्य माध्यमातून न्यायालयांच कामकाज अधिक वेगवान आणि कमी खर्चात होत असल्याच या अहवालात म्हटल आहे

एका दिवसात पहिल्यांदाच इतक्या मृत्युंची नोंद झाली आहे

मुंबईतल्या धारावीत कोरोनान प्न्हा डोकं वर काढलं आहे

त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत मुंबईत सुरुवातीला कोरोनाचा कहर असताना आरोग्य विभागाला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं रुग्णसंख्या कमी कमी होत अगदी एकपर्यंत खाली आली

यात एक सीआरपीएफ जवानाचा समावेश आहे

हिंगोली जिल्ह्यात दोन कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला

प्रतिबंधित क्षेत्र आणि वृद्धांच्या नियमित तपासणीने कोरोनाचा प्रसार रोखणं शक्य झाल्याच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेष गोंदवले यांनी सांगितलं आहे

चेहऱ्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना वाशीम जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या आहेत राज्याच्या अनेक भागात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे आज सायंकाळी नाशिक सांगली पिंपरी चिंचवड आदी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यातल्या अनेक गावात आज पावसानं जोरदार हजेरी लावली काही भागात शेतांमध्ये पाणी साचल्यानं बाजरी मका पिकांचं नुकसान झालं बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल पासून सर्वत्र दमदार पाऊस पडला असून यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान होत असून नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे आज दुपारपासून जिल्ह्यामध्ये विजेचा गडगडाट आणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे

तसंच प्रकल्पाच्या वरच्या भागातील देखील धरणे भरली आहेत राज्यशासनातर्फे उत्कृष्ट दर्जाच्या मोठया आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून या जम्बो सुविधांबाबत जनतेच्या मनात विश्वासार्हता वाढवून माझे कुटुंब माझी जबाबदारीही मोहिम प्रभावीपणे राबवावी असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्याधूनिक प्रयोगशाळा तसंच सहा कोविड सेंटर्सचं ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज केलं त्या वेळी ते बोलत होते पुणे जम्बो हॉस्पिटलविषयी नागरिकांमध्ये विश्वासार्हता वाढविण्यासाठी तिथली परिस्थिती आणि व्यवस्थापन सुरळीत असणं आवश्यक असून या बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे पुण्यात आज पवार यांनी कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते